एका दिवसात बरे होणाऱ्या रूग्णांची ही सर्वात जास्त संख्या आहे

बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे

मात्र मृतांची संख्या वाढत आहे

दोन दिवसांपूर्वी जालना शहरातल्या एका खासगी रूग्णालयातल्या एक डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं त्यांच्या संपर्कात अनेक कर्मचारी आल्याने रुग्ण संख्या वाढत आहे याआधी दोन कर्मचारी बाधित झाल्याचं आढळून आल्यानंतर पुन्हा चार जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले मुंबईहन अंबड तालुक्यात शिरनेर इथ परतलेली एक व्यक्तीही बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी दिली आहे

या व्यक्तीनं दिल्लीहन प्रवास केला आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं की कामगारांनी सध्या ते जिथं आहेत तिथंच थांबावं रेल्वे त्यांना नक्की घरी पोचतं करेल राज्यसरकारांनी या कामगारांना नोंदणी करायला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं

ह्या श्रमिक ट्रेनमध्ये प्रवासाकरता प्रवाश्यांना क्पन देण्यासाठी आज सकाळी पालघरमधल्या आर्यन स्कूलच्या मैदानावर बोलवलं होतं तिथं प्रचंड गर्दी झाल्यानं सुरक्षित अंतर पाळलं गेलं नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यांच्या विलगिकरणासाठी सरकारनं विशेष उपाययोजना केल्या आहेत

राज्यात टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा प्रादर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत

कोरोना विषाणूचा प्रसार मज्रांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत दरम्यान सरकारनं मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत

त्याच्या निषेधार्थ या भागात आज अतिरेक्यांनी बंद प्कारला आहे

राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बध शिथिल करण्यात आले आहेत पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी म्ख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आगामी ऋतूबदलाच्या काळात इतरही रोगांच्या साथी पसरण्याची भीती असल्यानं खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे असं आवाहन राज्यसरकारने केलं आहे

यानुसार कोविड संसर्गाची सौम्य आणि अति सौम्य लक्षणं दिसण्यापूर्वीच्या अवस्थेत रुग्णांना कोविड केअर स्विधेत ठेवलं जाणार आहे

या रुग्णानं घरी परतल्यावर विलगीकरणात राहावं असं यात म्हटलं आहे

आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ बांगलादेशाची पश्चिम किनारपट्टी पार करून संदरबनकडे सरकण्याची शक्यता आहे

दरम्यान विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या युद्धनौका आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाल्या आहेत

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचं आज निधन झालं सोमवारी विहिरीत उतरत असताना त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या शताब्दी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र आज सकाळी त्यांचं निधन झालं माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बोऱ्हाडे यांच्या निधनबद्दल दुःख व्यक्त केले आहे बीड शहरापासून जवळ असलेल्या मांजरसूबा घाटात इंधनाच्या ट्रकचे टायर फुट्रन झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला अपघातात हा ट्रकही जळून खाक झाला हा ट्रक सोलापूरकडे जात होता अपघातानंतर तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात आगीची धग जाणवत होती अग्नीशमन दलाच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणली

आय्ष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटींपर्यंत पोहचल्याबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला या योजनेचा लाभ एक कोटी नागरिकांपर्यंत पोचणं हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे अशी भावना मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात व्यक्त केली आहे दिकेवळ दोन वर्षांपेक्षा कमी काळात या योजनेचा सकारात्मक परिणाम अनेकांच्या आय्ष्यावर झाला आहे या योजनेचे सर्व लाभार्थी आणि त्यांचे क्टंबीय यांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या उतम आरोग्याचीही कामना करतो असे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे आय्ष्मान योजनेशी संबंधित सर्व डॉक्टर्स परिचारिका आणि आरोग्य सेवक तसेच इतर सर्व लोकांनी गरजू लोकापर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे प्रधानमंत्र्यांनी कौत्क केनं त्यांच्याच प्रयत्नांमुळे ही योजना जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना ठरली आहे या उप्रकमामुळे हजारो भारतीय विशेषतः गरीब आणि उपेक्षितांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे

आय्ष्मान भारत योजनेची सर्वात मोठी उपय्क्तता म्हणजे त्याची स्वाहकता आहे असं त्यांनी सांगितलं लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा माफक दरात मिळू शकतात तेही केवळ त्यांनी नोंदणी केलेल्या रुग्णालयातच नाही तर भारतात कुठंही ही सुविधा उपलब्ध असेल त्यामुळे लाभार्थ्यांचं घर एकीकडे आणि ते कामानिमित दुसरीकडे राहत असतील तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल